विद्यासागर राव यांनी माहिती मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ भागवत कराड यांनी आज पत्रकार परिषदेत दिली मराठवाडा वैधानिक विकास मंडळाची बैठक राज्यपालांच्या उपस्थितीत आज पहिल्यांदाच राजभवना व्यतिरीक्त अन्यत्र म्हणजे लातूरमधे बैठक झाली या बैठकीत सर्वाधिक भर हा मराठवाडा आणि लातूरच्या पिण्याच्या पाण्याच्या मुद्यावर होता असे सांगून डॉ भागवत कराड म्हणाले की वैद्यकीय शिक्षणातील मराठवाङ्याचा अनुशेष दूर करण्यासाठी जालना परभणी आणि उस्मानाबाद या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याचा आग्रह धरण्यात आला मराठवाङ्याच्या प्रत्येक जिल्ह्यात जी पिकं सोलार पार्क ची उभारणी करण्यात यावी प्रत्येक तालुक्यात जी पिकं मोठ्या प्रमाणावर घेतली जातात त्या कृषी उत्पादनावर प्रक्रिया उद्योगाची उभारणी करुन शेतीमालाला बाजारपेठ मिळवून देण्याचा विषय ही यावेळी चर्चीला गेला

विद्यासागर राव यांनी आज लातूर क्षेल्या विवेकानंद कर्करोग रुग्णालयाला भेट दिली

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत सौर उर्जा प्रकल्प विद्यूत वाहन चार्जिंग केंद्र आणि एच

म्हणजेच कृषीग्राहकांसाठी उच्चदाब वीज वितरण प्रणाली या तीन योजनांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात एका कार्यक्रमात उद्घाटन केलं

तर एच व्ही डी एस

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणि बळीराजा जलसंजीवनी योजने अंतर्गत असलेल्या प्रकल्पांसाठी मिळणारं केंद्रीय अर्थसहाय्य आणि राज्यहिशाची कर्जाची रक्कम महामंडळाच्या खात्यात थेट जमा करायला राज्य सरकारनं आज मान्यता दिली मुंबईत आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी काल मुंबईत ही माहिती दिली या योजनेच्या लाभार्थ्यांशी प्रधानमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत

परभणीचे माजी खासदार गणेश दूधगावकर यांना परभणी पोलिसांनी काल अटक केली तत्कालीन तलाठी डी एस कदम यांच्याशी संगनमत करून दूधगावकर यांनी ज्ञानोपासक गृहनिर्माण संस्थेची जागा बळकावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता दूधगावकर यांना काल न्यायालयात हजर करण्यात आलं न्यायालयानं त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे गोव्यातल्या दोन काँप्रेस आमदारांनी आज भाजपात प्रवेश केला नवी दिल्लीत आज केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि श्रीपाद नाईक यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला शिरोड्याचे आमदार सुभाष शिरोडकर आणि मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी भाजपात प्रवेश करण्याआधी आज काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला प्रधानमंत्री ग्रामसङक योजनेचा दुसरा टप्पा कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे यात दहा वर्षांपूर्वी बांधलेलया रस्त्यांची दर्जाच्या दृष्टीने उन्नती करण्याचं काम यात होणार आहे

गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगल परिसरात आज सकाळी पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला पोलिस नक्षलवाद्यांविरोधात शोधमोहीम राबवत असताना ही चकमक उडाली नक्षलवाद्याचा मृतदेह पोलिसांनी हस्तगत केला आहे पोलिसांचा वाढता दबाव पाहून उर्वरीत नक्षलवाद्यांनी घटनास्थळावरून पोबारा केला घटनास्थळावरून एक रायफल जप्त करण्यात आली आहे

या कामासाठी अकराशे कोटी रुपये त्रेका खर्च येईल अशी माहिती कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी दिली

या पार्श्वभूमीवर महापालिका आणि जिल्हा हिवताप अधिकारी यांनी सुक्ष्म नियोजन करत प्रत्येक घरापर्यंत जात युध्द पातळीवर कंटेनर सर्वेक्षण करुन स्वच्छता मोहीम राबवावी पंधरा दिवसात ही कार्यवाही पूर्ण करावी कटेनर सर्वेक्षण करतानाच बेटिंग फवारणी आणि ध्रळणीच काम हाती घ्यावं नागरिकांमध्ये जनजागृती प्रबोधन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिले आहेत ा चेलकरंजीचे जहागीरदार श्रीमंत गोविंदराव उर्फ आबासाहेब घोरपडे यांचं आज सकाळी पृण्यात निधन झालं

चेलकरंजीच्या सांस्कृतिक शैक्षणिक कार्यात घोरपडे यांच मोलाचं योगदान होतं चेलकरंजी संस्थानचा राजवाडा गोविंदरावांनी यांनी डीकेटीई या संस्थेला शैक्षणिक कार्यासाठी दिला होता आता तिथे आंतरराष्ट्रीय ख्यातीची वस्त्रोद्योगातली शिक्षण देणारी संस्था उभी आहे